पाणीपुरवठा स्वच्छता दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दुकानं राज्यभरात सुरू राहतील मात्र तातडीची गरज नसलेली कपडा दागिने आदी द्रकानं बंद ठेवण्याचं आवाहन टोपे यांनी केलं मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत राज्यात विशेष काळजी घेणं गरजेचं झालं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे परदेशातून येणाऱ्या कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या साठ वर्षांखालच्या प्रवाशांच्या हातांवर शिक्के उठवून त्यांना घरीच विलग राहण्याचे आदेश देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या परदेशातून येणाऱ्या आणि करोनाची लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची तसंच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना साठी चाचणी करण्यात येत असून अशा आठशे नमुन्यांपैकी बेचाळीस नमुन्यांमध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं

सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी मुंबई पुणे आणि नागपूर इथे अशी सुविधा असणाऱ्या प्रयोगशाळा आहेत येत्या सुमारे पाच दिवसात केईएम रुग्णालय जेजे रुग्णालय आणि हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये ही सुविधा निर्माण केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं राज्याच्या इतर भागांतही अशा प्रयोगशाळा निर्माण करणार असल्याचं टोपे म्हणाले कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात पुणे मुंबई नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा त्वरीत सुरू करावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना सादर केलं आहे मराठवाड्यात हे केंद्र सुरू झाल्यास संशयितांचे अहवाल लवकर हाती येतील राज्यातला इतर केंद्रांवरचा ताण कमी होईल आणि यंत्रणेची दमछाक थांबेल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे

याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिले आहेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारांना याबाबतची नोटिस आज जारी केली

राज्यातल्या कोरोनाच्या प्रादर्भावामुळे शिक्षण संस्थांना सुटी देण्यात आल्यानं या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे

या आयोगाचे वकील आशिष सातप्ते यांनी आज प्ण्यात ही माहिती दिली येत्या चार एप्रिलला पवार यांना मुंबईत या आयोगासमोर हजर व्हायचं आहे

काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेले आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे एकवीस सदस्य बेंगलुरुतल्या रामाना रिसॉर्टमध्ये असून त्यांची भेट व्हावी या मागणीसाठी दिग्विजय सिंह या हॉटेलबाहेर धरणं धरून बसले होते ही भेट घेण्यास मनाई करताना पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

अमरावती तसंच गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे या पावसानं गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्येही काल वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं शेतातल्या पिकांचं नुकसान झाल आहे

आंब्याचा मोहोरही गळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे